व्ही पॅट पावत्या पडताळून पाहाव्यात या विरोधी पक्षांच्या मागणीवर निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं मांडावं असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळच्या पूलाचं लेखापरीक्षण योग्यप्रकारे झालं नव्हतं असं मुंबई महापालिकेच्या पूल दूर्घटनेसंबंधीच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे हे लेखापरीक्षण योग्य प्रकारे झालं असतं तर दुर्घटना टाळता आली असती असंही अहवालात नमूद केलं आहे या लेखापरीक्षणात अनेक वुटी आढळून आल्या असून संबंधित लेखापरीक्षका विरोधात कारवाई करण्यात येईल असंही यात स्पष्ट केलं आहे पुलाच्या दुरुस्ती आणि देखरेखीत निष्काळजीपणा झाला होता यासाठी संबंधित कंत्राटदारही दोषी असल्याचं अहवालात म्हटलं आहे संरचना लेखापरीक्षक डी डी देसाई यांना महापालिकेच्या संबंधित पॅनलवरून काढून टाकण्यात आलं असून त्यांना काळ्या यादीत टाकलं आहे मुख्य अभियंता ए आर पाटील एस एफ काकुळते यांना निलंबित केलं आहे मुख्य अभियंता एस ओ कोरी आणि आणि उपमुख्यअभियंता आर बी तारे यांच्या खात्यांतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत तर कंत्राटदार आर पी एस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या पूल दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दिले होते संयुक्त राष्ट्राच्या प्रतिबंध समितीमध्ये मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर भारताला आंतरराष्ट्रीय समुदायाचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे

संयुक्त राष्ट्रात यासंबधीचा प्रस्ताव चौथ्यांदा ठेवला गेल्याचही स्वराज यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्यावर फ्रान्सनं घातलेलया बंदीचं भारतानं स्वागत केलं आहे पाकिस्तानात राहत असलेला मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलेल्या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असून पूलवामा दहशतवादी हल्ल्याला तो जबाबदार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे जैश ए महम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याची देशांतर्गत सर्व संपत्ती जप्त करण्याचा निर्णय फ्रान्सनं घेतला आहे दहशतवादा विरोधातल्या लढाईत फान्स नेहमीच भारतासोबत असल्याचं फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे दहशतवादी मसूद अजहरचं नाव आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत आणावं यासाठी युरोपमधल्या सहका यांना साकडं घालणार असल्याचंही फ्रान्सनं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीननं विरोध केल्यानंतर फ्रान्सनं हे पाऊल उचललं आहे जैश ए महम्मदनं पुलवामा ॐ झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे

न्युझिलंडच्या प्रधानमंत्री जसिंडा आर्डन यांनी या दुर्घटनेची पुष्टी केली असून देशासाठी हा काळा दिवस असल्याचं प्रतिपादन केलंय अशा अतिरेकी हिसांचाराला देशात स्थान नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं यासंदर्भात पोलीसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून अनेक आधुनिक स्फोटकं नष्ट करण्यात आली आहेत पोलीसांनी शहराची नाकेबंदी केली असून मारेक यांचा शोध जारी आहे दरम्यान या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर न्युझीलंडमध्ये असलेल्या बांगलादेश क्रिकेट संघानं आपला दौरा रद्द केला आहे न्युझिलंडमधल्या हिंसाचाराची घटना धक्कादायक असल्याचं भारतीय वकीलातीनं म्हटलं आहे न्युझिलंडमधले भारताचे उच्चायुक्त न्युझिलंड मधल्या स्थानिक प्रसाशनाच्या संपर्कात असून दुर्घटनाग्रस्त नागरिकात भारतीय नागरिक आहे का याची तपासणी केली जात आहे

गुजरातमधे गांधीनगरजवळ ग्रामभारतीचं राष्ट्रीय मुलाधार नवोन्मेष पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं विकासाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि सेवाभावी सर्वसमावेशक आणि समृद्ध समाजाच्या निर्माणाकरता देशानं नवोन्मेषाचा मार्ग स्वीकारायला हवा असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले पिकांच्या नवीन वाणासाठी उत्तरप्रदेशच्या प्रकाशसिंह रघुवंशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला पशुचिकित्सा आणि पशुपक्षांच्या आतड्यांवर चिकित्सेचा प्रथम पुरस्कार तामिळनाडुच्या पेरियासामी रामासामी यांना देण्यात आला नवोन्मेष आणि उद्यमशीलतेच्या प्रदर्शनाचं उद्घाटनंही राष्ट्रपतींनी यावेळी केलं हा समारंभ राष्ट्रीय नवोन्मेष प्रतिष्ठाननं केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्यानं आयोजित केलं आहे नव्या संकल्पनांच्या आधार उद्योग सुरु करणा यांना व्यासपिठ उपलब्ध करणं हा या समारोहाचा उद्देश आहे शिलाँग टाईम्स या वृत्तपत्राचा संपादक पॅट्रीशिया मुखीम आणि प्रकाशक शोभा चौधरी यांना अवमान प्रकरणात दोषी ठरवणा या मेघालय उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली उच्च न्यायालयानं या दोघांनाही ठोठावलेल्या प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीदेखील सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली जम्मू कश्मीरमधे विधानसभा निवडणूका घेण्यासंबंधी तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष निरिक्षक आज जम्मूत दाखल झाले विनोद झुत्सी तसंच डॉ नूर मोहम्मद आणि ए एस गिल हे विशेष निरिक्षक काल श्रीनगर धिं पोहोचले तिथं त्यांनी काँग्रेस पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी आणि तिर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली

यात दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांचा समावेश आहे तामिळनाडूत डीएमके प्रणित महाआघाडीनं आपल्या मित्र पक्षांच्या जागांची आज घोषणा केली तामिळनाडू आणि पुदुच्चेरी क्वें सेक्यूलर डेमोक्रॅटिक अलायंस या नावानं महाआघाडी ओळखली जाईल असं डीएमके अध्यक्ष एम के स्टॅलिन यांनी आज चेन्नई क्वे सांगितलं चेन्नईतल्या तिनही जागा डीएमके लढवेल असं त्यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशमधल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं आणखी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत गोंडा श्रून माजी राज्यमंत्री विनोद सिंग ऊर्फ पंडित सिंग बाराबंकीच्या आरक्षित जागेसाठी राम सागर रावत हे निवडणूक लढवतील तर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत जिंकून आलेल्या केराणाच्या विद्यमान खासदार तबस्सुम हसन यावेळीदेखील निवडणुकीसाठी उभ्या राहतील तर संभाल मतदारसंघासाठी समाजवादी पक्षानं ज्येष्ठ नेता आणि माजी खासदार शफीकूर रेहमान बार्क यांचं नाव जाहीर केलं आहे नॅशनल पीपल्स पीर्टीनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मेघालय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून तुरा मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अगाथा के संगमा यांना आज उमेदवारी जाहीर केली तुरा लोकसभा मतदार संघात आता संगमा विरुद्ध संगमा अशी लढत होणार आहे कारण मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांची भगिनी अगाथा संगमा कॉंग्रेसचे बलाढया नेते आणि माजी मुख्यमत्री डॉ मुकुल संगमा यांच्या विरुद्ध ही निवडणूक लढवत आहेत उत्तर प्रदेशातल्या निवडणूकीसाठी भाजपा आणि आपना दल या दोन पक्षात निवडणूक समझोता झाला आहे ही माहिती भाजपा अध्यक्ष अमित शाहा यांनी ट्विटरवरुन दिली आपना दलासाठी भाजपानं दोन जागा सोडल्या असून त्यापैकी मिर्झापूर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार अनुप्रिया पटेल निवडणूक लढवणार आहेत दुस या जागेसंबंधीचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्याच्या चर्चेनंतर घेण्यात येईल